एकंदर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतली निम्म्याहून अधिक रुग्णवाढ महाराष्ट्रातली आहे

महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत आज आरोग्य मंत्रालयानं पुन्हा चिंता व्यक्त केली

देशात संसर्ग वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारतात बाधितांची आणि मृतांची संख्या कमी असल्याचं भूषण म्हणाले

कोरोना प्राद्भाव नियंत्रित करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून कोविड संबंधी नियमांचं काटेकोर पालन अत्यंत आवश्यक आहे असं नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानंही आज खासगी वृत्त वाहिन्यांसाठी मार्गदर्शक नियमावली जारी केली या वाहिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करावी तसंच कोरोना संबंधीच्या आवश्यक नियमांचे संदेश वारंवार प्रसारित करावेत दवाई भी कडाई भी म्हणजेच लसही घ्या आणि नियमही पाळा या धोरणावर संदेशात भर द्या अशा सूचना मंत्रालयानं केल्या आहेत एकिकडे कोरोना संसर्ग वाढत असताना लसीकरणाची गतीही वाढते आहे

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राकडे लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केली

याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे

संघटनेनं या संदर्भात पंतप्रधानांना आज एक पत्र लिहिलं आहे कुठल्याही सार्वजनिक अथवा मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लसीकरणाचं प्रमाणपत्र अनिवार्य करावं खासगी दवाखान्यांनाही लसीकरण मोहिमेत सामावून घ्यावं आणि प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण विषयक कृती दलाची स्थापना करावी अशी सूचनाही संघटनेनं केली आहे

ब्रिक्स सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांच्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या ब्रिक्स देशांनी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी धोरणात्मक सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय समन्वय यावर भर दिला पाहिजे असं सीतारामन यांनी सांगितलं या वर्षातली भारताच्या अध्यक्षतेखाली झालेली ही ब्रिक्स देशांची पहिलीच बैठक आहे या बैठकीत भारतानं आखलेल्या आर्थिक सहकार्य धोरणाबाबत चर्चा झाली

कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत देशातली तरुण पिढी नेमका काय विचार करते हे परीक्षा पे चर्चा मधून समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेच आयोजन करण्यात आल होत यातील विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणीवरून केलं जाणार आहे त्यामुळे उद्या रात्री प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातमीपत्राच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे

व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आणि पक्षापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ हे कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवावं असं पंतप्रधान म्हणाले सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही नुसतीच घोषणा नाही तर शहरापासून खेड्यापर्यंत श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत विविध पातळीवर भाजपा याचसाठी काम करत आहे असं सांगून कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न समजावून घ्यावेत असा सल्ला त्यांनी दिला यानिमित्त नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

तामिळनाडू केरळ आणि पुद्द्वेरीमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान झालं

या सर्व ठिकाणी आज शांततेत मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे आणखी पाच टप्पे राहिले आहेत

राज्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हावडा आणि कूचबिहार इथं प्रचारसभा झाली भाजपा पश्चिम बंगालमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवेल असं मोदी यावेळी म्हणाले तृणमूल काँग्रेस नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याही कूचबिहार आणि अलिपूरद्वार इथं प्रचारसभा झाल्या संयुक्त मोर्चाच्या नेत्यांनीही विविध भागात रोड शो कोपरा सभा आणि बैठका तल्या

दांडी यात्रा महात्मा गांधींच्या अहिंसेचा अर्थ केवळ शारीरिक हिंसा एवढाच नव्हता तर त्याला शाब्दिक आणि वैचारिक असाही अर्थ होता असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे

तिचा समारोप दांडी इथं झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती बोलत होते लोकांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात पण त्यांनी आपण सगळेच भारतीय आहोत हे लक्षात ठेवून देशाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे असं नायडू यावेळी म्हणाले कोविड साथीच्या काळातल्या वॅक्सिन मैत्री कार्यक्रमामुळे आज भारताकडे जगभरातून आदराच्या भावनेतून पाहिलं जात आहे महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचे विचार आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील असं मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं यावेळी उत्तर गुजरातमधल्या पाटण इथल्या प्रसिद्ध हस्तकलेच्या जिऑग्राफिकल इंडिकेशन टॅगचं अनावरण नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं केंद्रिय मंत्री प्रल्हादसिंग पटेल गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री विजय रुपानी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते वळसे पाटील महाराष्ट्राचे गृह मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आज कार्यभार स्वीकारला सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असल्याचं सांगतानाच प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नसल्याची ग्वाही वळसे पाटील यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना दिली उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक काल सुरू झाली कोविड साथीमुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी गेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात काहीही बदल केले नव्हते

जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लारोव्ह यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीसह संरक्षण आणिवक आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली दोन्ही मंत्र्यांनी रशियाच्या अतीपूर्वेकडील भागातल्या नवीन संधी आणि आर्थिक सहकार्य याविषयीदेखील चर्चा केली अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांचा भारताच्या सुरक्षेवर थेट परिणाम होत असल्यामुळे अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशातल्या घडामोडींवरही चर्चा झाली असं जयशंकर यांनी सांगितलं मेड इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत रशियाच्या लष्करी साहित्याचं भारतातही उत्पादन करण्याबाबत चर्चा झाल्याचं रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं चीनबरोबर संरक्षण सहकार्य करार करण्याचा रशियाचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार